ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत तर संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली

या पार्श्वभूमीवर काल विधीमंडळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी हा विषय उपस्थित केला होता शासनाच्या नाकर्त्या भूमिकेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणावर परिणाम झाला असून हे आरक्षण धोक्यात आलं असल्याचा आरोप दरेकर यांनी विधान परिषदेत केला

यासाठी लवकरच स्वतंत्र धोरण ठरवलं जात असल्याचं कृषी मंत्री दादा भुसे यांनी जाहीर केलं कृषीमंत्र्यांनी दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्याने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सभात्याग केला उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानापोटी सरसकट पिकविमा देण्यात यावा अन्यथा एकाही मंत्र्याला जिल्ह्यात फिरु देणार नाही असा इशारा देत पाटील यांनी या प्रश्नावर शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत विधीमंडळात आणि विधीमडळाबाहेरही लढा देणार असल्याच सांगितल

या विधेयकाद्वारे राज्य सरकार अमर्यादित अधिकार घेऊन निवडणूक पूढं ढकलू इच्छित असल्याचा आरोप करत विरोधकांनी या विधेयकावर तीव्र आक्षेप घेतला मात्र निवडणूक आयोग त्यांना हवं तेव्हा निर्णय घेऊन निवडणूक घेऊ शकतो सध्या कोविड काळाच्या पार्श्वभूमीवर या सुधारणा केल्या असून सरकार कोणतेही अमर्यादित अधिकार घेत नसल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं

या संदर्भात सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना शिक्षणमंत्री गायकवाड यांनी ही माहिती दिली

मात्र स्फोटकं आढळलेल्या वाहनाचे कथित मालक मनस्ख हिरेन यांचा मृतदेह काल संशयास्पद स्थितीत आढळल्यानं हे प्रकरण अधिक गंभीर झालं असून त्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवावा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली

राज्य शासनाच्या महिला आणि बाल विकास विभागाने राज्यातल्या प्रत्येक विभाग स्तरावर राज्य महिला आयोगाची कार्यालयं स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार औरंगाबाद इथं ज्युबली पार्क चौकाजवळ हे विभागीय कार्यालय कार्यरत होणार आहे या कार्यालयाच्या माध्यमातून औरंगाबाद जालना बीड परभणी नांदेड हिंगोली लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यातल्या महिलांच्या तक्रारीचं तत्काळ निवारण करण्यासाठी काम केलं जाईल

महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना नागरिकांच्या सहकार्यानं विकास कामांचा वेग असाच कायम राहिला तर पूढच्या वर्षी यापेक्षा चांगली कामगिरी करण्याचा विश्वास व्यक्त केला

लसीकरण प्रक्रिया सोपी असून भारतात तयार झालेल्या लस सुरक्षित असल्याचं जावडेकर यांनी ही लस घेतल्यानंतर पत्रकाराशी बोलताना नमूद केल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही काल मुंबईत जे

रुग्णालयात कोव्हॅक्सीन लसीचा पहिला डोस घेतला

मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाच परभणी जिल्ह्यातल्या दोन आणि लातूर नांदेड तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या एका प्रत्येकी रुग्णाचा समावेश आहे

विद्यालयाचे प्राचार्य आणि शिक्षकांच्या कुटुंबियांपैकी दोन जणांसह दोन कर्मचाऱ्यांनाही कोविड लागण झाली आहे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी या ठिकाणी तातडीने भेट देऊन शाळा प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला बाधित विद्यार्थ्यांना वसतीग्रहात विलगीकरणात ठेवण्यात आलं असून इतर बाधितांचं गृह विलगीकरण करण्यात आलं आहे सर्व विद्यार्थी शिक्षक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांची आर टी पी सी आर चाचणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले

प्रतिबंधित क्षेत्राच्या हद्दी ग्रामपंचायत तसंच संबंधित पोलिस ठाण्याचे प्रमुख यांनी बंद कराव्यात या भागातल्या व्यक्तींना घराबाहेर पडण्यास मनाई करावी आरोग्य विभागातर्फे सर्वेक्षण करण्यात यावं अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत

काल सर्व यंत्रणांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी नवी नियमावली जाहीर केली या नियमावलीनुसार आता गृह विलगीकरणातल्या व्यक्तींच्या हातावर शिक्के मारण्यात येणार आहेत

महावितरणच्या औरंगाबाद परिमंडल कार्यालयात वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांच्या हस्ते क्रषी ऊर्जा पर्वाच्या पुस्तिकेचं प्रकाशनही काल करण्यात आलं बोरनारे यांनी या अभियानाचं कौत्क करून सर्व क्रषिपंपधारक शेतकऱ्यांनी वीजबिल भरून थकबाकीमुक्त होण्याचं आवाहन केलं महावितरणच्या महा कृषी ऊर्जा अभियानाच्या पोर्टलवर थकबाकीमुक्तीचे सन्मानपत्र उपलब्ध आहे

धर्मराज चव्हाण यांनी केली आहे ते काल परभणी इथं बोलत होते शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना काल निवेदन देण्यात आलं त्यावेळी चव्हाण यांनी हे मत व्यक्त केलं वंचित बह्जन आघाडीचे मराठवाडा प्रशिक्षक डॉ सुरेश शेळके यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते

कर्णधार विराट कोहली आणि श्भमन गिल शून्यावर बाद झाले